शहरात इतरही ठिकाणी या विषाणूंचा प्रसार झाला असल्याची शक्यता आरोग्य विभागानं वर्तवली असून झिका प्रभावित भागांमधे दोनशेहून अधिक पथकं नागरिकांची तपासणी करत आहेत नागरिकांनी आपली घरं आणि पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवाव्यात तसंच परिसरातील डासांचा बंदोबस्त करावा असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे

या परिसरात बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे राज्यात इतरही भागात सुरू असलेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे

रेल्वे प्रशासनानं काल नवी दिल्लीत याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आयआरसीटीसी चॅटबोट हा एक विशेष कॉम्प्यूटर प्रोग्राम असून या माध्यमातून प्रवाशांना रेल्वेशी संपर्क किंवा संवाद साधता येईल

एनएचआरआर ही सर्व सार्वजनिक आणि खासगी आरोग्य केंद्रांची देशातली पहिली राष्ट्रीय आरोग्य सुविधा नोंदणी असल्याचं त्यांनी काल पाटणा इथं एका कार्यक्रमात सांगितलं या नोंदणीमध्ये सर्व आरोग्य केंद्रांची माहिती उपलब्ध आहे

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी काल मुंबईत ही माहिती दिली सर्व राज्यांचे मुख्यमंत्री राज्यपाल यांना या उद्घाटन सोहळ्याचं आमंत्रण दिलं जात असून पटेल यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रण दिलं

जिल्ह्यातली बह्तांश रुग्णालयं वेगवेगळी कारणं दाखवून रुग्णांकडून पैशांची लूट करत असल्याच्या अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली

आज पहाटे हा अपघात झाला वडाळा गावातले हे नऊ जण शहरातली ग्रामदेवता कालिका देवीच्या दर्शनासाठी जात होते जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत

इतिहासतज्ज्ञांनी दर्गा परिसरातली वास्तू अवशेषांची माहिती सांगितली यावेळी विद्यार्थी इतिहासप्रेमी नागरिक मोठ्या संख्येन उपस्थित होते नेदरलँड्स इथं सुरु असलेल्या डच खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज भारताचा सौरभ वर्मा आणि मलेशियाच्या जून वेई चिम यांच्यात होणार आहे